निवडणूक आयोगाशी झालेल्या चर्चेनंतर या माध्यमांनी स्वतःहून काही संकेत निश्वित केले असून त्याची नीती संहिताच सोशल मिडीया प्लष्फार्म आणि भारतीय तेरनेट मोबाईल असोशिएशनने काल सादर केली माध्यम प्रमाणपत्र आणि देखरेख समितीकडून प्रमाणित जाहिरातीचं राजकीय पक्षांकडून याव्यात यासाठी एक यंत्रणा तयार करण्याची तयारीही माध्यमांनी दाखवली आहे

सोशल मिडीया प्लष्फिार्म आणि भारतीय ठरनेट मोबाईल असोशिएशन समाजमाध्यम कंपन्या आणि निवडणूक आयोग यांच्या मध्यस्थांचं काम करेल मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याबाबत या माध्यमांची प्रशंसा केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावं निश्चित करण्याकरता भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची तिसरी बैठक काल नवी दिल्ली श्वें झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाध्यक्ष अमित शहा सुषमा स्वराज यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते

मात्र उमेदवारांची नावं निश्चित झाली असून लवकरच ती जाहीर केली जातील असं पक्षसूत्रांनी सांगितलं बिहारमधे काँग्रेस आणि मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित केलं आहे काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या जागावाटपाला अंतिम स्वरुप मिळालं उद्या मित्रपक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत पाटणा क्विं हे जागावाटप जाहीर केलं जाईल असं तेजस्वी यादव यांनी सांगितलं

उर्वरित जागा उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोकसमता पार्टी जितनराम मांझी यांचा धर्मनिरपेक्ष हिन्दुस्थानी आवाम मोर्चा मुकेश सहानी यांची विकासशील उसान पार्टी आणि शरद यादव यांचा लोकतांत्रिक जनता दल या पक्षांना दिल्या जातील

गांधीनगरमध्ये एका पत्रकारपरिषदेत बोलताना ग्जरातचे म्ख्य निवडणूक आयुक्त एस मुरलीकृष्णन यांनी ही माहिती दिली

आगामी लोकसभा निवडणुकीत तरुण मतदारांचा टक्का वाढावा याकरता आसाममध्ये क्ष्पिस अब्रिसिडोर नियुक्त केले जाणार आहेत जोरहाटच्या सहआयुक्त पल्लवी सरकार यांनी ही माहिती दिली अशा एकूण बारा कम्पिस अब्सिडोरची नियुक्ती केले जाणार असून त्यांच्यामार्फत तरुणांमध्ये मतदान जनजागृतीचे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत

भारतावर पुन्हा एखादा दहशतवादी हल्ला झाला तर ते पाकिस्तानसाठी अतिशय अवघड होईल असा ब्राारा अमेरिकेनं पाकिस्तानला दिला आहे पाकिस्ताननं आपल्या भूमीवरुन दहशतवादी कारवाया करणाऱ्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयब्बासारख्या दहशतवादी गटांवर ठोस आणि अर्थपूर्ण कारवाई करावी असं अमेरिकेनं पुन्हा एकदा पाकिस्तानला बजावलं आहे व्हाईट हाऊसच्या वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यानं ही माहिती दिली भारताच्या हवाई हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना आळा घालण्यासाठी पाकिस्तानच्या कारवाईबाबत विचारलं असता या अधिकाऱ्यानं सांगितलं की काही प्राथमिक कारवाई झाली आहे मात्र त्याबाबत एवढयात काही मत व्यक्त करणं घाईचं ठरेल पाकिस्ताननं दहशतवादी गटांविरुद्ध शाश्वत कारवाई करावी अशी अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची उंछा आहे असं हा अधिकारी म्हणाला जम्मूमध्ये नियंत्रण रेषेलगत सुंदरबनी श्वी पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या तोफगोळ्यांचा मारा आणि गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला संरक्षण सूत्रांनी जम्मू आकाशवाणीला सांगितलं की पाकिस्तानी सैन्यानं पालनवाला जोगवान आणि केरी क्षेत्रात भारतीय चौक्यांना लक्ष्य करत विनाकारण तोफगोळ्यांचा मारा आणि गोळीबार केला

जम्मू कश्मीरमधे बारामुल्ला जिल्ह्याच्या सोपोरे क्षेत्रात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन पोलीस जखमी झाले त्यात एका अधिकाऱ्याचा समावेश आहे या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर लष्कर जम्मू कश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं शोधमोहीम सुरु केली हा शोध सुरु असतानाच दहशतवाद्यांनी या पथकावर एक हातबॉम्ब फेकला त्यात हे दोघे जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून शोधमोहीम सुरुच आहे न्यूझीलंडच्या प्रधानमंत्री जेसिंग आर्डर्न यांनी प्राणघातक शस्त्र आणि स्वयंचलित पिस्तुलांच्या विक्रीवर बंदी आणली आहे

यासंबधी कायदा मंजूर होण्याआधी घेतलेल्या या निर्णयामुळे हत्यारांच्या खरेदी विक्रीवर निर्बंध येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त् केली आहे ख्राईस्टचर्च हल्ल्यात ज्या प्रकारच्या शस्त्रांचा वापर झाला त्या प्रत्येक प्रकारावर बंदी आणल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान या घटनेतल्या पन्नासही मृतांची ओळख पटली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे अमेरिकेने न्युझीलंडच्या पावलावर पाऊल ठेवत आणि राष्ट्रीय रायफल असोसिएशनला बाजूला सारत प्राणघातक शस्त्रांच्या विक्री वा वितरणावर बंदी घालायला हवी असं अमेरिकन डेमोक्रेट्रीक पक्षाचे सिनेटर बर्नी सँडर्स यांनी म्हटलं आहे समझोता एक्सप्रेस प्रकरणातल्या आरोपींच्या निर्दोष मुक्ततेवर पाकिस्तानने व्यक्त केलेली शंका भारताच्या उच्चायुक्तांनी फेटाळली आहे समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातल्या चौघांचीही भारतीय न्यायालयाने निर्दोष सुटका केल्याचा निषेध पाकिस्तानातले भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्याकडे पाकिस्तानने नोंदवला यावेळी उच्चायुक्तांनी हा खटला भारतीय न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने चालल्याचं ठामपणे सांगितलं

खून आणि गुन्हेगारीचा कट रचल्याप्रकरणी याकुब पटलिया या आरोपीला न्यायमूर्ती एस एच वोरा यांनी ही शिक्षा सुनावली गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात याकुबला अटक करण्यात आली होती

भारतीय वंशाच्या अमेरिकन वकिल नियोमी जहांगीर राव यांची कोलंबिया न्यायालयात न्यायाधिश म्हणून नियुक्ती झाली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राव यांच्या शपथविधी सोहळ्यात भाग घेतला होळी हा रंगोत्सव आज देशभरात उत्साहाने साजरा होत आहे वाईटावर चांगल्याचा विजय आणि वसंत रुतूचं आगमन या दोन्हीला अधोरेखित करणारा हा सण राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यकंय्या नायडू तसंच प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी होळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

सिनेसृष्टीतही होळीचा उत्साह आहे